आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार नाही असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं या निर्णयामुळे राज्याचा महसूल वाढेल असं ठाकरे पुढे म्हणाले रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं हे बंधनकारक नसेल तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा कायमच राहिल असंही ठाकरे म्हणाले

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तानाजी मालुसरेंवर आधारित तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला प्लास्टिकचा वापर टाळावा वृक्षतोड करु नये पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करावे ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा अशी शपथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातल्या सर्व शाळांमधे समृद्ध पर्यावरण रक्षण संकल्प शपथ अभियानाची सुरुवात उपमृख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षीचा उत्कृष्ठ जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा वैकुंठभाई मेहता पुरस्कार या बँकेनं सलग सातव्यांदा जिंकला आहे सातारा जिल्हा सहकारी बँकेनं दुसरा तर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेनं तिसरा क्रमांक मिळवला आहे येत्या दहा फेब्रुवारीला मुंबईत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शिल्या एमआयडीतील एका कारखान्यात झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे आज सकाळी नऊच्या सुमाराला या कारखान्याच्या ड्रायरमध्ये झालेल्या स्फोटानंतर परिसरात आग भडकली अग्नीशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे लातूर शहर नगर परिषदेचं महानगर पालिकेत रूपांतर झाल्यानंतर लातूर ड वर्ग महानगरपालिका असतानाही इतर महापालिकांच्या बरोबरीने शहरात कर आकारणी केली जात आहे हे कर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे आहेत या विषयी लातूर व्यापारी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिला आहे

मुंबई शहरातल्या गुहनिर्माण प्रकल्पांसाठी लागण्याऱ्या विविध परवानग्या देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या समितीत महापालिका आयुक्त गृहनिर्माण सचिव आणि पर्यावरण सचिवांचा यांचा समावेश असेल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल ही माहिती दिली वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवेळी पावसामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानापोटी उडीद आणि मूग या पिकांचा विमा भरणाऱ्या सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे यासाठी अॅप्रीकल्चर उश्युअरन्स या केंद्र सरकारच्या विमा कंपनीकडून एक्क्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार अडुयाऐंशी रुपये मंजूर करण्यात आले आहेत

कोल्हापुर मधल्या मेजर ध्यानचंद हॉकी क्रीडासंकलाच्या विकासासाठी केंद्र सरकारन साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे यापैकी दोन कोटी अडीच लाख रुपये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर महापालिकेकडे सोपवण्यात आल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी आज कोल्हापूर ध्वे वार्ताहरांशी बोलताना दिली